राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येतली दैनंदिन वाढ अजूनही चिंताजनक मात्र दररोज बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय वाढ

कोरोना काळात वाहनांच्या नोंदणीत घट पण रुग्णवाहिका आणि शेतीसाठी आवश्यक असलेल्या ट्रॅक्टरच्या नोंदणीत मात्र भरीव वाढ पंतप्रधान मख्यमंत्री देशभर कोरोना साथरोगाची दुसरी लाट आली असून त्यामुळे भारतात आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं आहे सर्व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला संबोधित करताना ते बोलत होते

महाराष्ट्र छत्तीसगड पंजाब मध्यप्रदेश आणि गुजरात यासह अनेक राज्यांनी पहिल्या लाटेची सर्वोच्च पातळी पार केली आहे तरीही लोक अधिकच बेजबाबदार बनत आहेत ही चिंतेची बाब आहे असं पंतप्रधान म्हणाले कोविड लढ्यात राजकारण आणू नका अशी समज पंतप्रधानांनी सर्व राजकीय पक्षांना द्यावी अशी विनंती मूख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत बोलताना केली संपूर्ण देश कोविडशी लढत असताना महाराष्ट्र देखील कुठेही मागे नव्हता आणि नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यात चाचण्या मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात येत आहेत असा विश्वास देताना लसीचा जादा पुरवठा करावा तसेच इतर राज्यांतून ऑक्सीजन तसेच व्हेंटीलेटर्स देखील उपलब्ध करून द्यावेत अशी विनंती मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी केली हाफकिन संस्थेतून लस उत्पादन करण्याच्या प्रस्तावाला लवकर मान्यता मिळाल्यास लसीकरण आणखी वाढवता येईल असंही ते म्हणाले इतर सर्व राज्यांसारखीच महाराष्ट्राने देखील काळजी घेतली होती मात्र ग्रामपंचायत निवडणुका लग्न समारभ यांच्या आयोजनाने साथ वाढली अचानक विदर्भाच्या काही भागातून विषाणूचा उद्रेक सुरू झाला आणि कुटुंबच्या कुटुंब बाधित झाली राज्य सर्वसामान्य परिस्थितीत परतत असताना विषाणूच्या म्युटेशनमुळे संसर्ग वाढीस लागला त्यामुळे महाराष्ट्राने काळजी घेऊनही ही भयंकर वाढ झाली असं मुख्यमंत्री म्हणाले

दैनंदिन बाधितांची संख्या कमी होण्याची चिन्हं दिसत नसली तरी दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र वाढते आहे

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाचे संयूक्त सचिव कुणाल कुमार हे या पथकांचं नेतृत्व करत आहेत

धुळे सोलापूर सांगली यवतमाळ औरंगाबाद बीड नांदेड बुलडाणा इथं दाखल झालेली पथकं जिल्ह्यातल्या परिस्थितीचा आढावा घेत असल्याचं आमच्या स्थानिक प्रतिनिधींनी कळवलं आहे मुंबईत दाखल झालेल्या पथकानं बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स भागातील लसीकरण केंद्राना भेट दिली हर्षवर्धन देशात कोविड प्रतिबंधक लसीचा तुटवडा असल्याच्या कारणावरून काही राज्यांचं गळे काढून आरडाओरडा करण आणि केंद्रशासनावर आपपरभाव केल्याचा आरोप करणं म्हणजे केवळ नाटक असून स्वतःची अकार्यक्षमता लपविण्यासाठी केलेलं अरण्यरुदन आहे अशी खरमरीत टीका केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केली आहे महाराष्ट्रात लसीची टंचाई जाणवत असल्याच्या राज्य सरकारच्या आरोपाच्या अनुषंगानं त्यांनी हे प्रतिपादन केलं आहे

रुग्णालयांमध्ये रेमडीसीवीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक नेमतानाच उत्पादक कंपन्यांनी थेट शासकीय रुग्णालय आणि जिल्हाधिकाऱ्यांना इंजेक्शनचा प्रवठा करावा काळा बाजार होऊ नये म्हणून त्याची एमआरपी कमी करावी अशा सूचना आरोग्यमंत्री श्री

सध्याची वाढती रुग्ण संख्या पाहता एका अंदाजानुसार एप्रिल अखेर दिवसाला किमान दीड लाख इंजेक्शनची आवश्यकता भासू शकते त्यासाठी उत्पादन दुप्पट करावं असंही ते म्हणाले दरम्यान काही जिल्ह्यांमधून फॅबीफ्लू गोळ्यांचीही टंचाई जाणवत असल्याच्या बातम्या आहेत हेल्पलाइन रेमडिसिविर बाबत अन्न आणि औषध प्रशासनानं नवीन आदेश काढले आहेत इंजेक्शन विक्रीचे गैरप्रकार आढळल्यास त्याला हॉस्पिटल व्यवस्थापनाला जबाबदार धरण्यात येईल आणि कारवाई केली जाईल असेही अन्न आणि औषध प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी याबद्दलची आकडेवारी दिली आहे ऐकूया त्याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

जिल्ह्यातील या सर्व तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला असला तरी ही ठराविक गावे मात्र या आजारापासून बचावली असल्याचं स्पष्ट झालं आहे

आणि परजिल्ह्यातून किंवा परगावातून इथं नागरिकांची ये जा सुद्धा सुरू असते तरीही केवळ कोरोनाविषयक नियमावलीच अतिशय योग्य पद्धतीनं पालन केल्यामुळेच ही गावे कोरोनामुक्त राहिली आहेत

त्या गावांनी ही कोरोनाची ही साथ चांगलीच नियंत्रणात ठेवली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याहन विनायक सोमणी पणे प्रादेशिक परिवहन नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात कोरोना प्रादुर्भावामुळं पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात होणाऱ्या नवीन वाहनांच्या नोंदणीत मोठ्या प्रमाणावर घट झाली मात्र त्यातुलनेत रुग्णवाहिका आणि शेतीसाठी आवश्यक असलेल्या ट्रॅक्टरच्या नोंदणीत मात्र भरीव वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे